सरकारनं दिल्ली पोलिसांच्या हितासाठी अनेक पावलं उचलल्याचंही त्यांनी बोलतांना नमूद केलं

ही परिषद येत्या शनिवारपर्यंत चालणार आहे यजमान म्हणून पुढील तीन वर्षांसाठी भारताला या परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे

तसंच स्थलांतरित समुद्री प्रजातींच्या संरक्षणासाठी सरकार सातत्यानं आवश्यक पावलं उचलत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

जनतेमुळेच या चारही खांबांचं अस्तित्व आहे हे विसरता कामा नये असं मत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं ते आज नाशिक इथं जिल्हा न्याय संकलाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते रामशास्त्री प्रभूणे यांच्यासारखे न्यायाधीश घडविणारं विद्यापीठ महाराष्ट्रात उभं राहिलं पाहिजे यासाठी पाठप्रावा करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना दिलं

सांगली जिल्ह्यात अंजनी इथं आर

पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते गावात उभ्या राहत असलेल्या पाटील यांच्या स्मृतीस्थळाचं बांधकाम लवकरच पूर्ण केलं जाईल त्यासाठी आठ कोटी सात लाख रुपयाचा निधीही दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले

या परिषदेचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डडा यांच्या हस्ते करण्यात आलं या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत

त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली नको तसंच टोल नाका पूर्णे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हलवावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्ण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्गही बदलला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झाल्याचं सांगत हा नाका तातडीनं बंद झाला पाहिजे अशी मागणी सुळे यांनी केली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ राजेश करपे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्राध्यापक रविंद्र देशमुख यांचं शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व आणि महाराष्ट्रातील गड किल्ले या विषयावर तर मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांचं शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे